कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवं सरकार स्थापन करण्यासाठी भाजपानं हालचाली सुरु केल्या आहेत आज भाजपा विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यात नेत्याची निवड केली जाईल यावेळी बी एस येदियुरप्पा यांचीच निवड होण्याची शक्यता आहे निवड झाल्यानंतर ते आजच राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाईल राज्यसरकारच्या कर्मचा यांचे पगार करता यावेत यादृष्टीनं या महिनाअखेर पर्यंत वित्त विधेयक मंजूर करावं लागणार असल्यानं नवं सरकार विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर काल संध्याकाळीच मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला त्यांनी मांडलेल्या विबासदर्शक ठरावावर चार दिवस चर्चा सुरु होती त्यावर काल मतदान झालं

हा लोकशाहीचा विजय आहे असं भाजपा नेते बी एस येदियुरप्पा यांनी सांगितलं

त्यानुसार रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रोकडरहित उपचार योजनेची अनुमती दिली आहे तातडीनं उपचार करुन जीव वाचवण्याच्या प्रकरणांमधे ही योजना लागू राहील

नव्या कायद्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल तसंच रस्ते सुरक्षा सुधारेल असंही परिवहन मंत्री नीतीन गडकरी म्हणाले

प्राप्त संधीचा जास्तीत जास्त उपयोग करुन भविष्यातल्या समस्यांवर मात करणं हे या धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे मूल्यधारित विकासावर या धोरणाच्या चौकटीत प्रामुख्यानं भर दिला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबाबत डी अल्बा यांना माहिती दिल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

देशातलं वनक्षेत्र वाढत आहे तसंच कर्ववायू बाबतचं उद्दिष्टही लवकरच गाठलं जाईल असं जावडेकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे

प्रदूषणात घट झाली आहे तसंच आरोग्यात सुधारणा झाली आहे

ई डी बल्बच्या वापरामुळे प्रदूषणात घट झाली असून वीजबचतही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे ब्रिटनमधे हुजूर पक्षाचे नवे नेते बोरिस जॉन्सन आज प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील

राणीकडून त्यांना नवं सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण मिळेल पक्षनेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉन्सन यांनी त्यांच्या पक्षाचे जेरेमी हंट यांच्यावर निर्णायक मात केली भारत आणि ब्रिटन यांच्यातले संबंध विशेषतः व्यापार संबंध अधिक दृढ करण्याबाबत आपण उत्सुक असल्याचं जॉन्सन यांनी सांगितलं

नियंत्रण रेषेपलिकडून चालणा या व्यापार संघटनेचा अध्यक्ष तन्वीर अहमद वाणी याच्या अचगोजा खिल्या घरावर तसंच सफाकदल बहमीना आणि परीमपोरा खिल्या फळ बाजारांमधेही छापे घातले

या वेळी काही जिक्ट्रॉनिक उपकरणं आणि जिर साहित्यही जप्त केलं असून संबंधितांची कसून चौकशी सुरु आहे ब्रिटनमधल्या विद्यार्थ्यांना भारतात शिकण्याची संधी मिळावी यासाठी भारत ब्रिटन द्विपक्षीय योजना सुरु करण्यात आली आहे

वंचित वर्गातल्या विद्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम युके त्विरनॅशनल युनिवर्सिटी आणि ब्रिटिश कौन्सिल ऑफ डियानं आखला आहे बांगलादेशातल्या वैज्ञानिकांनी ज्यूट धाग्यापासून जैविक विघटन होऊ शकणा या सेक्यूलोजची निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे याचं नाव सोनाली असं ठेवण्यात आलं असून त्यापासून कॅरीबॅग तसंच वेष्टनं बनवता येतील या सोनाली धाम्यांचे भौतिक गुणधर्म प्लास्टिकप्रमाणेच असतील तसंच या पर्यावरण स्नेही पिशव्यांमुळे आरोग्याला धोका निर्माण होणार नाही असं बांगलादेशच्या ज्यूट मिल कॉर्पोरेशनचे वैज्ञानिक सल्लागार मुबारक अहमद खान यांनी सांगितलं या वर्षाअखेरीपासून याचं वाणिज्य तत्वावर उत्पादन सुरु होईल

क्वेट्टा पूर्व बायपासजवळ एका मोटर सायकलमधे दडवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याचं क्वेट्टाचे उप महानिरीक्षक अब्दुल रज्जाक चीमा यांनी सांगितलं या परिसरात आणीबाणी लागू केल्याचंही ते म्हणाले

पाचव्या मानांकित पी व्ही सिंधूचा सलामीचा सामना चीनच्या यू हान बरोबर तर समीर वर्माची लढत अँडॉरसन बरोबर आज होणार आहे पुरुष एकेरीत भारताचा साईप्रणित आधीच दुस या फेरीत पोचला आहे

मिश्र दुहेरीत सात्विक साईराज आणि अशिनी पोन्नप्पा या जोडीनं दुस या फेरीत मजल मारली आहे पुरुष दुहेरीत मन्नू अत्री आणि समित रेङ्डी या जोडीचं आव्हान संपुष्टात आलं आहे दुखापतीमुळे सायना नेहवालला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे

व्यापा यांसाठीदेखील काही धाडसी निर्णय घेतले आहेत छोटे दुकानदार व्यापारी यांना पेन्शन योजना सुरु केल्यामुळे या व्यापा यांची भविष्यातील थिंता दूर झाली आहे